ऑक्सिजन परवठा पूणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन अशा परिस्थितीत कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये किंवा काळा बाजारही होऊ नये यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातील ऑक्सिजनचं उत्पादन शासकीय नियंत्रणाखाली आणलं आहे ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

जिल्ह्यातील एक्सिजन उत्पादन नियंत्रणाखाली आणतानाच शेजारील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन उपलब्ध असून गरज भासल्यास त्याचा वापरदेखील पुण्यातील गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे एकंदरीत कोरोनाचा एकही गंभीर रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडू नये यादृष्टीनं प्रशासनानं कंबर कसल्याच स्पष्ट होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

अमोल म्हस्के यांनी दिली

त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी पुण्यातील महसूल विभाग जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालय काम करत आहेत ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहोचवावी असे आवाहन अमोल म्हस्के यांनी केले

कोविड आढावा रायगड् कोकणात यदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला असला तरी गणेशोत्सवानंतर रायगडमधील कोरोना बाधित रूग्णाची संख्या गुणोत्तर पध्दतीनं वाढत चालल्यानं सामांन्य जनतेबरोबरच जिल्हा प्रशासनही चिंतेत पडले आहे ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

रूग्णाचं मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे

मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये सर्वाधिक रूग्ण त्या पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबागचा सर्वात चिंतेची बाब म्हणजे अलिबाग तालुक्यातील छोटया छोटया गावात कोरोनाचा फैलाव होत आहे त्यातच लॉकडाऊन संपल्यानंतर गेल्या रविवारी पर्यटकांनी अलिबाग परिसरातील समुद्र किनारे तुडुंब भरल्याने चिंतेत भर पडली आहे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असले तरी व्यक्तीगत पातळीवर सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे

ग्रामीण भागात ही साथ मोठ्या वेगाने पसरत आहे परंतु नागरिक प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे कळमनुरीमध्ये कोरोना रोखण्याबाबत जनजागृतीसाठी आता यमराजचा रस्त्यावर अवतरले आहेत ऐक्या एक वृत्तांत ग्रामीण भागात ही साथ मोठ्या वेगाने पसरत आहे परंतु नागरिक प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमावलीचे पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीने आठवडी बाजाराच्या दिवशी चक्क यमराजाला रेड्यासह रस्त्यावर उतरविले नागरिकांना सजग करण्यासाठी यमराज कोरोना रुपाने अवतरले आहेत ते मृत्यूनंतर रेड्यावर बसवून घेऊन जाण्यासाठी तत्पर असल्याचे दृश्यचित्र बाजारात फिरवले यमराज बाजारपेठेत नागरिकांना मास्क सॅनिटायझरचा वापर करा काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा सामाजिक अंतराचा नियम पाळा याबाबतच्या सूचना देऊ लागले आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली मधमाशा पालन मधमाशा पालन हा शेतीला पूरक असलेला व्यवसाय पूण्यातील केंद्रिय मधमाशी पालन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रातर्फेदरवर्षी मधमाशा पालनाचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतात यंदा टाळेबंदीमुळं हे वर्ग होऊ शकले नाहीत मात्र आता केंद्रातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे ऐकूयात अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून टाळेबंदीमुळं गेले पाच महिने मधमाशा पालन प्रशिक्षण वर्ग होऊ शकले नाहीत

येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग देखिल धेण्यात येणार आहे मधमाशा पालन हा शेतकरी वर्गासाठी महत्वपूर्ण व्यवसाय होय त्यामुळंच ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू झाल्यावर ग्रामीण भागासहीत राज्यभरातील आणि देशातील प्रशिक्षणार्थींना त्यात सहभाग घेता येईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातफे पहिल्यांदाच ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेण्याचा मानस असल्याची माहिती सहाय्यक संचालक डॉ लक्ष्मी राव यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे

त्यामुळे यापुढील काळात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे लक्षण असलेल्यांना त्वरीत शोधणं आणि त्यांच्यावर वेळीच उपचार वेळेत शक्य होतील असा विश्वास राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी व्यक्त केला आहे पणे विभाग पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असून प्रशासनाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल स्पष्ट केलं

सनियंत्रण कक्ष प्रणे पिंपरी चिंचवड शहर तसंच जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित व्यक्तीला रुग्णालयात खाटा उपलब्ध होणं तसंच अन्य व्यवस्थेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियंत्रणाखाली रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे रुग्णांवर उपचार सुरू असताना रुग्णांची देखरेख नोंदी ठेवणं त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती प्रसाद यांनी दिली जम्बो प्ण्यातल्या जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय आणि हेल्प डेस्क उभारण्यात आलं आहे दिवसातून तीनवेळा रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं टॅबची व्यवस्था केली आहे निधन धळे खान्देशातील नामवंत शल्यचिकित्सक ध्रळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथले डॉ रविंद्र टोणगावकर यांचं सोमवारी कोरोनामुळे निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

टोणगावकर यांनी वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं होतं कमी खर्चात रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती

टोणगावकर यांनी पोटाच्या हार्नीयाचं शल्यकर्म करतांना बसवाव्या लागणार्या दहा इजार रुपयांच्या जाळीला पर्याय म्हणून फक्त पन्नास पैसे खर्च असलेली जाळी विकसित केली संपूर्ण जगात आता टोणगावकर हरनीया मेश या नावाने प्रसिध्द झालेल्या या जाळीचा वापर केला जातो

अभिजीत चौधरी यांनी केलं आहे

दुकानं तात्पुरती बंद करुन कांही साध्य होणार नाही त्याऐवजी प्रशासनानं गर्दीवर नियंत्रण ठेवावं असं मत व्यापारी एकता संघटनेचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्यक्त केलं आहे याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार